महाराष्ट्रातील धारावी झोपडपट्टीतील कोरोना संसर्ग आटोक्यात

सीमा सुरक्षा दलाच्या शिष्टमंडळाचं नेतूत्व महासंचालक राकेश अस्थाना यांनी केलं तर बांगलादेशच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व मेजर जनरल शफिनुल इस्लाम यांनी केलं सीमेवर शांतता आणि सुरक्षा कायम राखण्यासाठी पुढील महासंचालक पातळीवरची बैठक पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये ढाका इथं घेण्याचं यावेळी निश्वित करण्यात आलं जीएसटी नियम अखिल भारतीय व्यापारी संघटनेनं काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवत वस्तू आणि सेवा कर नियमांमधील नव्या तरतुदीच्या समावेशावर आक्षेप घेतला

सध्याच्या काळात अंतर्गत व्यापारावर मोठा परिणाम झाला असून टिकून राहण्यासाठी व्यापारी झगडत आहेत त्यामुळं एक जानेवारीपासून लागू होणारा हा नियम रद्द करावा अशी मागणी व्यापारी संघटनेनं केली आहे

यामध्ये परदेशी चलन सोने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडं असलेली ठेव आणि एसडीआर यांचा समावेश असतो जम्मकाश्मीर जम्मू आणि काश्मीर जनतेला आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळावा यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आयुष्मान भारत योजनेचं विस्तारीत स्वरूप पंतप्रधान जे ए वाय सेहत ही विशेष योजना दाखल करणार आहेत दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते या योजनेचा शुभारंभ करतील

या योजनेत समावेश असलेल्या देशभरातील कोणत्याही रुग्णालयात उपचार घेण्याची सुविधा नागरिकांना मिळणार आहे

गुवाहाटीमधल्या दुसऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेच्या कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील आसोम दर्शन या योजनेअंतर्गत ते नामघरांना म्हणजेच आसाममधल्या प्रार्थना स्थळांना आर्थिक निधीचं वितरण करतील

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल उपस्थित असतील या दौऱ्यात शहा हे राज्यातील भाजप नेत्यांबरोबरही बैठक घेणार आहेत

ही लस भारताबरोबरच जगभरात उपलब्ध करून देण्याच्या योजनेबाबतही या वेळी चर्चा झाली यावेळी नायडू यांनी जागतिक दर्जाच्या उत्पादनासाठी सार्वजनिक खासगी भागीदारीचं महत्व अधोरेखित केलं तसंच आयसीएमआर आणि भारत बायोटेक यांच्या सहकार्याची प्रशंसा केली भारत बायोटेकनं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था यांच्या सहकार्यानं ही लस तयार केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच भारत बायोटेकला भेट देऊन या कोव्हॅक्सीन लशी संदर्भातील परिस्थितीचा आढावा घेतला होता

हर्षवर्धन देशात कोरोनाची लस देण्याचे प्राधान्यक्रम निबित करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सरकार अथक प्रयत्न करत असून लसीचे जलद गतीनं वितरण करण्यासाठी ही योजना आखण्यात येत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी काल सांगितलं

दक्षिण आफ्रिका कोरोना दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोना विषाणूचा नवा प्रकार हा अधिक संसर्गजन्य असल्याचा ब्रिटन सरकारचा दावा दक्षिण आफ्रिकेचे आरोग्य मंत्री वेलींनी माखीजे यांनी काल फेटाळून लावला आमच्या देशात आढळेला विषाणूचा प्रकार हा ब्रिटनमध्ये आढळलेल्या प्रकारापेक्षा अथवा कोरोना विषाणुच्या इतर कोणत्याही प्रकारापेक्षा अधिक संसर्गजन्य असल्याचा पुरावा नाही असा दावा माखीजे यांनी केला दरम्यान या विषाणूचे नवे प्रकार आढळल्यानंतर जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे जर्मनीस्वित्झर्लंड आणि जपान इथं ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण सापडले आहे डेन्मार्क नेदरलँड्स ऑस्ट्रेलिया बेल्जियम या देशांनीही त्यांच्याकडे असे रुग्ण आढळल्याचं सांगितलं आहे

धारावी आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावीमध्ये काल कोरोनाचा संसर्ग झालेला एकही नवा रुग्ण आढळला नाही एक एप्रिलला पहिला रुग्ण आढळल्यापासून एकही रुग्ण न आढळण्याची ही पहिलीच वेळ होती

जम्म् काश्मीर जम्मू काश्मीरमधील कथुआ जिल्ह्यातील बिलावर सेक्टरमध्ये काल मध्यरात्री लष्कराची एक बराक कोसळून झालेल्या अपघातात दोन जवान मृत्युमुखी पडले तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे हे जवान बराकीत काम करत असताना अचानक भिंत कोसळून ते त्याच्याखाली गाडले गेले तिघांनाही ढिगाऱ्याखालुन बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं तिसऱ्या जवानाला पठाणकोट इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं लष्कराच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे

तर राष्ट्रीय राजा मानसिंह तोमर पुरस्कार भोपाळमधील अभिनव कला परिषद या संस्थेला प्रदान करण्यात येणार आहे आठ वेगवेगळ्या सत्रांचा समावेश असणाऱ्या या समारोहाचा प्रारंभ तानसेन समाधी परिसरात होणार असून समारोपाचे सत्र तानसेन यांच्या जन्मस्थळी झिलमील नदीच्या किनारी बेह्ट इथं होणार आहे क्रिकेट मेलबर्न इथं आजपासून सुरु झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियानं भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे ताज्या वृत्तानुसार त्यांच्या पहिल्या डावात आतापर्यंत